मिशन शक्ति अंतर्गत भारतीय शास्त्रज्ञांनी आज उपग्रह रोधक क्षेपणास्त्र क्षमता चाचणीचं यशस्वीपणे परिक्षण केलं

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात र्माहला संचालत सखी मतदान कद्र निमाण करण्यात येणार

लोकसभा ांनवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अजाची आज छाननी करण्यात आलो

कृषी विषयक दूरस्थ शिक्षण पदवी अभ्यासक्रम रद्द करण्याचा विद्यापीठ अनुदान अन्रदान आयोगाचा निर्णय मिशन शक्ति अंतर्गत भारतीय शास्त्रज्ञांनी आज उपग्रह रोधक क्षेपणास्त्र क्षमता चाचणीचं यशस्वीपणे परिक्षण केलं

अशा प्रकारची क्षमता असणारा भारत हा जगभरातील चौथा अंतराळ शक्तिप्राप्त देश बनला आहे अमेरिका रशिया आणि चीन यांच्या विशिष्ट समुहात आता भारताला स्थान मिळालं आहे या यशस्वी परीक्षणानंतर देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे भारतीय वैज्ञानिकांच्या असाधारण कौशल्य आणि देशाच्या अंतराळ कार्यक्रमाच्या यशस्वीतेचं परिचायक असल्याचं सांगत वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं तसंच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या वैज्ञानिकांनी मिशन शक्ति या कठीण अभियानाला जलद गतीनं आणि असाधारण सूक्ष्म नियोजनानं यशस्वी केल्याबद्दल प्रशंसा केली मिशन शक्तिचा उद्देश भारताच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेला अधिक मजबूत करण्याचा असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं तथापि या अंतराळ शक्तिचा उपयोग भारत कोणाच्याही विरोधात करणार नसल्याचं आंतरराष्ट्रीय समुदायाला पंतप्रधानांनी आश्वासित केलं दरम्यान उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी मिशन शक्तिच्या यशस्वी परीक्षणाबद्दल भारतीय अंतराळ वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे तसंच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखिल वैज्ञानिकांच्या या यशस्वी कामगिरीचा गर्व असल्याचं म्हटलं आहे गोव्यात भारतीय जनता पार्टीच्या नेत्रत्वातील सरकारमधील सहकारी महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीच्या तीनपैकी दोन आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे उपमुख्यमंत्री आणि एम जी पी चे सदस्य सुदिन ढवळीकर यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळातून बाहेर काढलं आहे

लोकपालच्या सर्व आठही सदस्यांना आज लोकपाल अध्यक्ष व्यायमूर्ती पिनाकीचंद्र घोष यांनी पदाची शपथ दिली तत्पूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चार व्यायिक आणि चार अन्य सदस्यांची लोकपाल म्हणून नियुक्ती केली होती न्यायिक सदस्यांमध्ये माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले प्रदीप कुमार मोहंती आणि अभिलाषा कुमारी तसंच छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अजय कुमार त्रिपाठी यांचा समावेश आहे तर अन्य सदस्यांमध्ये सशस्त्र सीमा दलाच्या प्रथम माजी महिला अध्यक्षा अर्चना रामसुंदरमु महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव दिनेश क्रमार जैन माजी भारतीय राजस्व सेवा अधिकारी महेंद्र सिंग आणि माजी भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी इंद्रजित प्रसाद गौतम यांचा समावेश आहे आगामी लोकसभा भिनवडणुकांसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात र्माहला संचर्चालत सखी मतदान कद्र ानमाण करण्यात येणार आहे कद्रीय ानवडणूक आयोगानं ादलेल्या आदेशान्रसार राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे या मतदान कद्रांमध्ये तैनात असलेल्या पोर्टालसांपासून ते निवडणूक कायावर असलेल्या अधिकारी र्आणि कमचारो यांच्यासह सवच जण माहला असतील सव माहला संचालत मतदान कद्र सखी मतदान कद्र म्हणून ओळखली जाणार आहेत र्लागक समानता आंगण मतदार प्रक्रियेत र्माहलांच्या आंधक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकासाठी र्माहलांनी चार्लावलेले र्माहला मतदान कद्र असणार असून याला ंसखी मतदान कद्रअसं म्हटलं जाणार आहे सव माहला संचालित मतदान कद्रात कोणताही र्वाशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसंच मतदान कद्रातील कुठल्याहो र्वाशष्ट राजकोय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट निदश दिले आहेत यंदाच्या निवडणुकींत मोहला शक्ती भिणायक ठरणार आहे

भारत ांनवडणूक आयोगाच्या मंज्रोनंतर राज्याचे वित्त विभागाचे अपर मुख्य र्साचव यू पी

मदान यांची मुख्य र्साचवपदी र् ानयुक्ती करण्यात असून त्यांनी आज सकाळी पदभार स्वीकारून कामकाजास सुरूवात केली तत्कालीन मुख्य र्साचव र्दनेश क्मार जैन यांची लोकपाल मंडळात सदस्यपदी र्नियुक्ती झाल्याने काल त्यांना कायम्क्त करण्यात आले दरम्यान वित्त विभागाच्या अपर मुख्य र्सांचव पदाचा र्आर्तारक्त कार्यभार मदान यांच्याकडे देण्यात आला आहे लोकसभा निवडणुकांच्या द्सऱ्या टप्प्यातील मतदानासाठीं उमेदवारीं अजाची आज छाननी करण्यात आलो

त्यांची छाननी आज करण्यात आलां छाननीअंती स्र्ममत्रा गायकवाड आर्गण आनंद धवणे या दोन अपक्ष उमेदवारांचे अज अपात्र ठर्रावण्यात आले र्णशवसेनेचे आनंदराव अडसूळ बहुजन समाज पार्टाचे अरूण वानखडे वींचत बहुजन आघाडीचे ग्रुणवंत देवपारे आर्गाण अपक्ष उमेदवार नवनीत र्राव राणा यांचे अज वैध ठरले आहेत

दरम्यान भंडारा गर्गांदया लोकसभा मतदार संघातून आज तारका नेपाले या अपक्ष उमेदवारानं आपला नामांकन अज मागं घेतला

या सवानी कतव्य बर्जाावत असतांनाच या बॅजेसचा वापर करून मतदारांना जागृतीचा संदेश देणं अर्भभप्रेत आहे

कृषी विषयक दूरस्थ पदवी अभ्यासक्रमाला रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगानं घेतला आहे या शिक्षणात तंत्र प्रयोगांची आवश्यकता असून हे प्रयोग प्रयोगशाळेत करण्यात येत असल्यामुळं तसंच हा अभ्यासक्रम औषधीशास्त्र आणि अभियांत्रिकी प्रमाणं व्यवसायिक असल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे

या कार्यक्रमात प्रण्याच्या सानिया पाटणकर यांचं उपशास्त्रीय गायन आणि नागप्रचे उस्ताद नासिर खान यांचं सतार वादन सादर केलं जाणार आहे या कार्यक्रमात तबला संगत प्रदिप पिल्ले आणि संदेश पोपटकर हे करणार असून संवादिनीवर संगत श्रीकांत पिसे करणार आहेत फाल्ग्रनी तरंग हा कार्यक्रम सर्वांसाठी ख्रला असून श्रोत्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन आकाशवाणी केंद्र नागपूरचे संगीत विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रकाश आतराम यांनी कळविलं आहे

कद्रीय निवडणूक निरोक्षकांच्या उपस्थितीत बैठक जिल्हाधिकारी कायालयात झालां त्यावेळी ते बोलत होते

क्णाल खेमनार यांनी नोटोस बजावलो आहे परंत्र या उमेदवारांनी आपल्या नार्मानदशनपत्रासोबत ांनवडणूक खचासाठीचे स्वतंत्र बँक खाते तपशील लेखी स्वरुपात सादर केलेला नाही